रेल्वेचे मूख्य जनसंपर्क अधिकारी सूनील उदासी यांनी ही माहिती दिली एनडीआरएफ नौदल तसंच स्थानिकांच्या मदतीनं हे बचाव कार्य राबवण्यात आलं या बचावकार्यासाठी रबरी बोटींचा तसंच एका हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला या सर्व प्रवाशांना वैदयकीय तपासणी उपचार आणि जेवण दिल्यानंतर बदलापूर इथं आणलं आहे

म्ंबईसह रत्नागिरी रायगड ठाणे आणि राज्यात सर्वत्र काल रात्रीपासून जोरदार पाऊस स्रु आहे अतिवृष्टी आणि कमी दृश्यमानतेम्ळे म्ंबईत विमानांची उड्डाणं उशीरानं होत होती कोकणाच्या विविध भागातही जोरदार पाऊस स्रू आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीमुळे नदया नाल्यांना पूर आला आहे खेडमध्ये जगब्डी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं तसंच चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला प्र आल्यानं दोन्ही ठिकाणची म्ंबई गोवा महामार्गावरची वाहत्रक बंद करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या म्सळधार पावसानं जिल्हयातल्या सर्व नद्यांना प्र आले आहेत रोह्यात कंडलिका नागोठण्यात अंबा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवरून वहात आहे पाताळगंगा गांधारी गाढी या नद्यानाही पूर आले आहेत

ध्ळे जिल्ह्यातील बहतांश भागात आजही ढगाळ वातावरण कायम आहे आज पहाटेच्या स्मारास ध्वळे शहरासह ताल्क्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला द्पारी साक्री शिरपूर आणि शिंदखेडा ताल्क्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे परभणी जिल्ह्यात पावसानं आज द्पारपासून हजेरी लावली आहे

धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे लोकसभेच्या कामकाजात खासदारांकडून वारंवार व्यत्यय येणं हे लोकशाहीचं अधःपतन असून जनतेचा विश्वासघात आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत राज्य निवडणुक आयोगातर्फे आयोजित पहिल्या लोकशाही पुरस्कार वितरण सोहळयात बोलत होते या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे निवडणूक आय्क्त ज स सहारिया उपस्थित होते राष्ट्रउभारणीच्या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यानं राज्य सरकारनं त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत असं उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं

राज्यशासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता प्रस्कारांचं वितरण आज मंबईत मृख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याहस्ते झालं

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत रमेश पतंगे आणि विजय फणशीकर यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव प्रस्कारानं गौरवण्यात आलं विविध गटात हे प्रस्कार देण्यात आले त्याचबरोबर राज्यशासनानं ज्येष्ठ पत्रकारांसाठी स्रु केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे धनादेशही यावेळी प्रदान करण्यात आले

प्ढच्या वर्षापासून महाराष्ट्रा बाहेर काम करणा या एका मराठी पत्रकाराला विशेष योगदानाबद्दल अटलबिहारी वाजपेयी पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून जनतेशी संवाद साधतील

तसंच प्रधानमंत्री कार्यालयाच्या युट्युब वाहिनीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल

त्याचं प्नःप्रसारण रात्री आठ वाजता करण्यात येईल मोदी यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा द्सरा भाग आहे अकोल्याचे आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मध्कर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा आज केली अकोले येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली मध्यकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे समर्थक मानले जातात राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड झाली आहे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही निय्क्ती केली आहे काल चित्रा वाघ यांनी या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

तसंच इलेक्ट्रीक वाहन चार्जरवर कर आठरा टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणला आहे येत्या एक तारखेपासून हे नवीन कर लागू होणार आहेत स्थानिक प्राधिकरणांना विजेवर चालणारी वाहनं भाडेतत्वावर घेताना लागू असलेल्या करातून परिषदेनं सूट दिली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला संबोधित केलं केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जीएसटी परिषदेची झालेली ही पहिलीच बैठक होती परिषदेच्या या आधी झालेल्या बैठकीत जीएसटी अंतर्गत नोंदणी करण्यासाठी उद्योगांना आधार कार्डाचा वापर करायला संमती देण्यात आली होती

सोलाप्र महानगरपालिकेच्या वतीनं कर भरणा ऑनलाईन पोर्टलचं उदधाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते काल झालं

या पोर्टलम्ळे शहरातल्या वाढीव मिळकतींची माहिती त्वरित मिळू शकेल मिळकत कराच्या बिलावर क्यूआर कोडचीही स्विधा असल्याने ऍप्सच्या मदतीने घरबसल्या कर भरणं शक्य होणार आहे शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचाव्यात या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा आणि त्यांचं जीवनमान उंचवावं या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढाकारानं सूवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत योजना आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रम विविध गावांमध्ये येत्या काही दिवसात आयोजित करण्यात येणार आहेत

या अंदाजपत्रकात नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ सूचविण्यात आलेली नाही

परभणीत काल रात्री झालेल्या पावसाम्ळे परभणी ते जिंतूर या महामार्गावर चिखल झाला आहे त्यामुळे चिखलात वाहनं अडकून हा रस्ता वाहतुकीसाठी दोन एक तास ठप्प झाला होता

रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे थोडया पावसानेही चिखल होऊन अशी परिस्थिती वारंवार उदभवते असं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे यवतमाळ जिल्ह्यात वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं समाधानकारक हजेरी लावली मात्र अजुनपर्यंत शेतीला आवश्यक पाऊस न झाल्यानं पिकं करपत चालली आहेत

आजच्या पावसामुळे काही प्रमाणात पिकं जगतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे

मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे किनारपट्टी भागातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे